सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

त्यानिमीत्तानंच नेताजींनी देशाप्रती दिलेली निःस्वार्थ सेवा आणि अमूल्य योगदानाचा सन्मान करता यावा म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

मात्र देशातल्या काही शिक्षणमंडळांना अभ्यासक्रमात कपात केल्याच्या पार्क्षभूमीवर शिक्षणमंत्रालयानं यासंदर्भातलं निवेदन जारी केलं आहे

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज त्याबाबत बातमीदारांना माहिती दिली

राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दुपारी दोन तर लोकसभेचं कामकाज दुपारी चार ते रात्री नऊ या काळात चालेल मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल

विद्यापीठानं पिकेव्ही कांचन आणि पिकेव्ही तारा या वाणांची निर्मिती केली होती या वाणांना शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागानं या वाणांच्या वाढीचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला त्यात या पिकांची चांगली वाढ झाली असुन मोठ्या प्रमाणात शेंगा धरल्याचं आढळून आलं शिवाय या पिकांना कोणत्याही रोगाची लागण झालेली नसल्याचंही दिसून आलं या वाणांच्या उपयोगानं आलेल्या पिकाची स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी या वाणांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा असं आवाहन जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी नलवडे केलं आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून भारतानं ही मालिकाही जिंकली आहे

मात्र विजयाचा खरा शिल्पकार रिषभ पंत ठरला

या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे या संपूर्ण सामन्यात भारतीय संघानं आपल्यातला उत्साह आणि क्षमतांचं दर्शन घडवलं असं मोदी यांनी आपल्या टविटर संदेशात म्हटलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मालिका विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे हा विजय संस्मरणीय असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे भारताच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं असं जावडेकर यांनी म्हटलं आहे भारताच्या या विजयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट संघाचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणे याचं अभिनंदन केलं आहे पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतरही भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर कसोटी मालिका जिंकली ही अभिमानाची बाब आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यात भाजपावरच जनमानसाचा विधास असल्याचं या निवडणुकीत सिद्ध झालं आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज केला

राज्यात भजप आणि आरपीआयला ग्राम पंचायत निवडणुकीत बहमत लाभले असून निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला ठेवत एकदिलानं गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेली समिती न्यायालयात ज्या शिफारसी सादर करेल त्या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या असतील असं शेतकरी संघटनेच अध्यक्ष अनिल घनवट यांनी म्हटलं आहे या समितीची आज पहिली बैठक झाली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते आज झालेल्या बैठकीत समितीच्या यापुढच्या कामाच्या आराखड्याविषयी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं कृषी कायद्याच्या विरोधात आणि समर्थनात असलेल्या देशभरातल्या सर्व कृषी संघटना शेतकरी राज्य सरकार राज्य विपणन मंडळं तसंच कृषी उत्पादन सहकारी संस्था अशा सर्व संबंधितांशी समिती संवाद साधणार आहे त्यानंतरच समिती दोन महिन्यात आपल्या शिफारशी न्यायालयाला सादर करेल असं अनिल घनवट यांनी सांगितलं यासाठी लवकरच शेतकरी आणि शेतकरी संघटनांना निमंत्रणं पाठवली जातील अशी माहिती त्यांनी दिली अनिल घनवट कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अशोक गुलाटी आणि दक्षिण आशियायी अन्नधान्य धोरण संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ

मुंबईत साकिनाका खैरानी रोड इथल्या न्यू इंडिया मार्केटच्या एका दुकानाला आज सकाळी लागलेल्या आगीत तीनजण जखमी झाले आहेत जखमींना घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे

या आगीत जीवितहानी झाली नसली तरी दुकानं जळून मोठं नुकसान झाल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं फिल्म्स डिविजनच्या वतीनं उद्या प्रसिद्ध माहितीपट आणि अस्मिमेशनपट निर्माते प्रमोद पाटी यांचे निवडक चित्रपट आणि प्रमोद पाटी यांचा जीवनपट उलगडणारा माहितीपटाचं प्रसारण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाणार आहे फिल्म्स डिव्हिजनचं संकेतस्थळ आणि आणि यूट्यूब वाहिनीवरून उद्या दिवसभर हे चित्रपट प्रसारित केले जातील यात आबिद क्लस्सिप्लॉयजन एक्सप्लोरर या लघुपटांचा समावेश आहे नाशिक शहरात वकील डॉक्टर सीए वास्तुविशारद कर सल्लागार यांना निवासी दरानं घरपट्टी आकारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेनं मंजुरी दिली आहे महापालिकेची महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेतखाली झाली घरगुती स्वरूपात उद्योग करणाऱ्यांनाही याच दरानं घरपट्टी आकारण्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली

वैद्याकीय परिक्षण केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले सांगली शहराजवळच्या लिंगायत स्मशानभूमीजवळ कृष्णा नदीवर आता नवा पूल बांधला जाणार आहे

कृष्णा नदीवरचाच आयर्विन हा पर्यायी पूल अजूनही वापरात कायम असल्यानं हा शहरातला चौथा पूल ठरणार आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं दोन गटामधे झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शहरात दगडफेक होऊन तणाव निर्माण झाला होता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या प्रकरणातल्या आरोपीला अटक करावी अशी मागणी करत हत्या झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या दारातच ठेवला त्यानंतर दगडफेकीची घटना घडली असंही आमच्या वार्ताहरानं कळवलं दरम्यान पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून नागरिकांनी अफवा विधास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी केलं आहे गेल्या चोवीस तासात मराठवाङ्याच्या बऱ्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर कोकण आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी इतकच राहीलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे